विविधभारती प्णे प्णे वृत्तांत कोविड योद्वा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकिय यंत्रणा वैद्यकीय विभाग आणि पोलिस दल यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज पूणे शहरत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कोविड योदध्यांना मानवंदना देण्यात आली विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर पोलिस आयुक्त के वेंकटेशम् यांचा यावेळी सन्मान करण्यात आला ससून तसच साधू वासवानी रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचा केक कापून सन्मान करण्यात आला पूणे महापालिकेच्या आवारात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा लष्कराच्यावतीने सत्कार करण्यात आला या कोविड योद्ध्यांचं काम गौरवास्पद आहेअशी भावना लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांनी व्यक्त केली शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करणा या रुग्णालयावर देखील पुष्पवृष्टी करण्यात आली पोलीस आरोग्य यंत्रणा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी भारतीय सैन्य दलाने हा विशेष उपक्रम राबविला असल्याचं मेजर जनरल नवनीत कुमार यांनी व्यक्त केले प्लाइमा थेरपी कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या माध्यमातून उपचार करण्यास प्ण्यातील ससून रुग्णालयाला परवानगी मिळाली आहे पूण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली केंद्र सरकारच्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे ससून रुग्णालयात या थेरपीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती वैद्यकीय परिषदेनं ही परवानगी देतानाच प्लाझ्मा ही उपचार पद्धती शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालेली कोरोनावरील परिणामकारक उपचारपद्धती नसल्याचंही स्पष्ट केलं असून प्रायोगिक तत्त्वावरच या थेरपीचा वापर केला जावा अशी सूचना केली आहे या थेरपीच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करण्यापूर्वी पूण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेशी सल्लामसलत करुनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं डॉ म्हैसेकर यांनी म्हटलं आहे प्णे कोरोना पूणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आता उच्च रक्तदाब मध्मेह यासारख्या आजाराच्या साथीनं जगणाऱ्या आणि प्रकृतीत अचानक वेगळेच चढ उतार जाणवणाऱ्या सर्व रुग्णांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणारे लोक दररोज काही ठराविक औषध घेत असतात मात्र काही वेळा या नेहमीच्या औषधांना त्यांची प्रकृती साथ देत नसल्याचं आढळून येत असून अचानक त्यांची प्रकृती ढासळत असल्याचंही निदर्शनास येत आहे त्यामुळं शहरातील उच्च रक्तदाब आणि मध्मेह यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनीही जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या संपर्कात राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे

पूणे जिल्हा परिषदेनं त्यासंदर्भात काम करणाऱ्या रेपोस एनर्जी बरोबर करार केला आहे भोर आणि वेल्हा या द्र्गम तालुक्यातील शेतकऱ्यांपासून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे टाळेबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळं जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना डिझेलसाठी पेट्रोल पंपावर जाणेही शक्य होत नव्हते आणि परिणामी शेतीची काही कामेही अडक्न पडली होती मात्र नव्या योजनेमुळं जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे

पुणे हा रेड झोन मधील जिल्हा असल्यानं त्यातून बाहेर जाताना बऱ्याच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर ही परवानगी मिळणार आहे ही किचकट प्रक्रिया असून तिला लागणारा कालावधी लक्षात घेता अद्यापपर्यंत एकही अर्जदाराला पुणे सोडण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं

दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे

नमस्कार